वादळामध्ये मत्स्य आणि बंदर विभागाचं मच्छिमार त्यांची जाळी होड्या यांचं तसंच शेतकऱ्यांचं क्ठलंही न्कसान झालं नाही अशी माहिती प्रशासनानं दिली रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाम्ळे झालेल्या न्कसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली जिल्ह्यात बह्तेक ठिकाणी ग्रामीण भाग आजही अंधारात असून वीज प्रवठा लवकर सूरळीत व्हावा यासाठी महामंडळानं अन्य जिल्हयातून कर्मचारी मागविले आहेत अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड आणि दापोली तालुक्यांमध्ये झालेल्या न्कसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून ते लवकरच पूर्ण होईल असं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे वादळाम्ळे न्कसान झालेल्या मंडणगड आणि दापोली ताल्क्यातल्या सर्व ग्रामस्थांना मोफत धान्य प्रवठा करण्यात आला आहे तसंच पावसाळा स्रू होत असल्यानं घरांवर शाकारण्यासाठी प्लास्टिकचा कागद प्रविण्यात आला आहे

मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या गावापासून वीस किलोमीटरपर्यंत विजेच्या तारा आणि खांब पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानं खंडित झालेला वीजप्रवठा पूर्ववत करण्याचं काम स्रु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली

ती य्द्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या स्चना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत न्कत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अशा आपतीला सामोरे जाण्यासाठी ही कामे त्वरित सुरु करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री म्हणाले वीज पड्रन होणारे नुकसान टाळण्यासाठी वारंवार वीज पडण्याचा धोका असलेल्या भागांमध्ये लाइटनिंग अरेस्टर बसविण्याबाबत लवकरात लवकर कारवाई व्हावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले मुख्यमंत्र्यांनी या प्रोजेक्टच्या अंतर्गत समुद्र किनारीच्या जिल्ह्यांच्या भूमिगत विदयुत वाहिन्यांची कामे करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे यावर भर दिला आहे

नुकत्याच आलेल्या चक्रीवादळात सिमेंटच्या पत्र्यांचे नुकसान झाले आणि ती उड्न गेली परंत् कौलारू घरे शाबूत राहिली आता जी घरे पूर्ववत उभी करायची आहे त्यावर पक्क्या सिमेंटचा स्लॅब टाकण्यात येणार आहे अशी माहितीही देण्यात आली निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरी आणि रायगडातल्या नागरिकांना केरोसिनचे मोफत वाटप केले जाणार आहे या वादळाचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनीही तशी मागणी केल्यास त्यांनाही मोफत केरोसिन दिले जाईल असं अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांनी सांगितलं पूर्णपणे वीज प्रवठा स्रळीत झाला नसल्याम्ळे याठिकाणच्या नागरिकांनी मोफत केरोसिनची मागणी केली होती त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कृटूंब निश्चित केलेल्या क्टुंबांनाच केरोसिनचे मोफत वितरण करण्यात येणार आहे

या न्कसानीची भरपाई देताना सरकारने राष्ट्रीय आपती निवारण कायद्याच्या पलीकडे जाऊन द्यावी असेही ते म्हणाले प्रद्षणकारी वायू उत्सर्जनाच्या भारत मानक सहा अर्थात बी एस सिक्स मानकाची पूर्तता करणाऱ्या चारचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर वेगळी हिरवी पट्टी लावण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहत्क आणि महामार्ग मंत्रालयाने दिले आहेत

मिशन बिगिन अगेन अंतर्गत आजपासून राज्यातल्या अनेक ठिकाणच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची वाढलेली संख्या दिसून आली म्ंबईतही वांद्रे कुर्ला संकुल लोअर परेल इथली कार्यालय स्रु झाली दादर क्लाबा आणि क्ला इथल्या प्रम्ख बाजारपेठांतली द्वकानं उघडली आहेत आज सकाळी उपनगरातल्या मालाडम्लूंड आणि शेजारच्या ठाणे शहरांतल्या बस स्थानकांवर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांनाम्ळे इतके दिवस मोकळे असलेल्या रस्त्यांवर गर्दी वाढली आहे अनेक ठिकाणी वाहतूक कोर्डीही झाली लातूर जिल्हा न्यायालयाचं कामकाज आजपासून स्रु झालं न्यायालयीन कामकाजासाठी उच्च न्यायालयानं दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचं पालन करत दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरु झालं

या संदर्भात कारणांची नीट चौकशी केल्याशिवाय कामगारांना बडतर्फीच्या नोटीसा देऊ नये अशी विनंती बृहन्मुंबई म्यूनिसीपल इंजिनिअर्स यूनियनने आय्क्तांना केली आहे ज्या कर्मचाऱ्यांचे वय पन्नास वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्यांना काही आजार आहे काही कर्मचाऱ्यांना रेल्वे स्रू नसल्यामुळे कामावर हजर राहणे शक्य होत नाही अशी गैरहजर राहण्याची कारणं असताना बडतर्फीची कारवाई करणे च्कीचं होईल असं संघटनेचं म्हणणं आहे लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळं सोलाप्रच्या बाजारसमितीचं उत्पन्न कमी झालं आहे एप्रिलमध्ये सोलापूर बाजार समितीच्या भूसार बाजाराची उलाढाल गेल्यावर्षीच्या तूलनेत आठ कोर्टीनी कमी झाली

कांदा बेदाण्यासह इतर उलाढालीवर मोठा परिणाम झाला त्यामुळं बाजार समितीवर अवलंबून असलेल्या हमालांसह इतर कामगारांचं उत्पन्न कमी झालं आहे

टाळेबंदी मागे घेताना राज्यांनी प्ढील काही महिने जिल्हावार नियोजन करावं असं त्या म्हणाल्या कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनानं कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त धोका असणारे वृद्ध नागरिक अन्य आजार असणारे यांच्याकडे अधिक लक्ष प्रवणं कोरोना पॉसिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा तपास आणि नागरिकांमध्ये आरोग्य पूरक वर्तवण्कीला प्रोत्साहन या उपायांची अंमलबजावणी करावी अशी सूचना त्यांनी केली

या पार्श्वभूमीवर प्रशासनानं करायच्या उपाययोजनांबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसह अन्य आजार असलेल्या रुग्णांना देखील प्रशासनानं सेवा प्रवणं आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्रालयानं म्हटलं आहे

औरंगाबाद इथलं कोविड स्श्र्षा केंद्र येत्या आठवडाभरात तयार होईल असं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितलं आहे

दरम्यान ध्ळे शहरातलं भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकीय महाविदयालय आजपासून कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित झालं

रुग्णालयातले डॉक्टर नर्सेस तसंच प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पृष्पवृष्टी करून रुग्णांना निरोप दिला पंढरपुरात आता एकही कोरोनाचा रुग्ण नाही

दोघांचा मृत्यू झाला आहे अहमदनगरमध्ये आज आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळ्न आले

नागपूर अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर आणि औरंगाबाद मधेही रुग्ण बरे होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात मात्र हे प्रमाण कमी आहे

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्यामुळे राज्याच्या किनारपट्टीच्या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे असं हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितलं

आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी अस आवाहन जिल्हा आपती व्यवस्थापनाच्या नियंत्रण कक्षाकड्न करण्यात आलं आहे